सरकार शेतकऱ्यांना सशक्त करत असून यासाठी देशातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बदल केले जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे जागतिक अन्न दिनाच्या अन्शंगानं त्यांनी बियाणांच्या सतरा नव्या वाणांचं लोकार्पण केलं त्यावेळी ते बोलत होते

देशात गेल्या पाच आठवड्यांपासून दररोज कोरोना विषाणुच्या संसर्गाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी होऊन आठ लाख चार हजारांवर आली आहे

केंद्र सरकार आणि भारतीय आयर्विज्ञान संशोधन परिषदेनं नियोजनबद्धरित्या चाचणी सुविधांमधे वाढ केली आहे आता देशामधे दररोज पंधरा लाख लोकांच्या सहज चाचण्या शक्य होत आहेत तपासण्यांचा स्तर वाढल्यामुळे या संसर्गाच्या रुग्णांना लवकर शोधणं शक्य होत असून त्यांना विलगीकरणात ठेऊन प्रभावी उपचार करता येत आहेत यामुळे मृत्यूदर घटत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

यामुळे आजही पश्चिम महाराष्टात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे

आज सकाळी शहरातल्या सेंट जॉन इंग्रजी शाळेसमोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांच्या नेतृत्वात या प्रकरणी निदर्शनं करण्यात आली हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी आणि यासंदर्भात कडक कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान शहरातल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससीच्या शाळांनी एक दिवस ऑनलाईन शाळा बंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला आहे औरंगाबाद इथल्या मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीनं आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला आजपासून सुरु होत आहे याव्याख्यानमालेचं पहिलं प्ष्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे आत्मनिर्भर भारत समर्थ भारत याविषयावर गुंफणार आहेत